जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा ही संख्या चौपट असल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे तपास निदान आणि उपचार या तंत्रामुळे रुग्ण या संसर्गातून मुक्त होण्याचं प्रमाण वाढलं असून मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे सध्या मृत्यू दर पावणे दोन टक्के एवढा खाली आला आहे

नवी मुंबईतल्या तेरणा वैद्यकिय महाविद्यालयाचे आणि उस्मानाबादचे तज्ञ डॉक्टर या रुग्णांवर उपचार करणार आहेत

तर प्ण्यातल्या चार रक्तपेढयांना गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लाझ्मा संकलनाची परवानगी दिली आहे

राज्यतला घनकचरा आणि सांडपाण्याच व्यवस्थापन नियोजित वेळेत कराव आगामी पाच वर्षात घनकचऱ्याच विलगीकरण प्रक्रिया आणि सांडपण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा नगर विकास विभागाचा आराखडा केवळ कागदावर न राहता तो प्रत्यक्षात आणला जाईल याकडे कटाक्षान लक्ष दयाव अशा सूचना मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी दिल्या आहेत नगर विकास विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन स्वच्छता आणि इतर सुधारणासंदर्भात काल वर्षा निवास्थानी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना केल्या यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते

एखाद्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलवण्याच संपूर्ण जगातलं हे पहिलंच उदाहरण ठरणार आहे काल वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात प्रस्ताव दिला द्ग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी या प्रस्तावासंदर्भात पुढाकार घेतला होता

यामध्ये नाशिकचे पोलिस आय्क्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्था सहपोलिस आय्क्त पदावर निय्क्ती झाली आहे सिडकोचे पोलिस उपमहानिरिक्षक आणि दक्षता अधिकारी निसार तांबोळी यांची नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे नाशिकसह नवी मुंबई मीरा भाईदर वसई विरार पिंपरी चिंचवड अमरावती आणि नागपूरच्या पोलिस आयुक्तांच्याही बदल्या झाल्या आहेत

गडचिरोली जिल्ह्यात बांधकाम कंत्राटदाराकडुन पैसे वसूल करुन ते नक्षल्यांना न दिल्यामुळे नक्षल्यांनी काल रात्री सखाराम झगड़ नरोटे याची गोळ्या झाड़न हत्या केली तो गडचिरोली तालूक्यातल्या नागवेली इथला रहिवासी होता

विलात्रानं अनेकांना अंमली पदार्थाचा पुरवठा केल्याचं तपासणीत समोर आल्याचं एन सी बीनं न्यायालयाला सांगितलं त्या नंतर दंडाधिकाऱ्यांनी ही कोठडी सुनावली या प्रकरणात आणखी एकाला एन सी बीनं ताब्यात घेतलं आहे

या ग्न्ह्याच्या तपासातून सोनेतस्करीच मोठ रॅकेट उघडकीस येईल असा विश्वास डी आर आय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला मात्र त्यांनी याबाबतचा तपशील द्यायला नकार दिला मुंबईजवळचं पर्यटन स्थळ माथेरान लोकांसाठी खुलं करण्यात आलं आहे

माथेरानला येणाऱ्या पर्यटकांनी शासनाच्या अटी आणि नियमांचं पालन करावं असं आवाहन नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केलं आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज तालुक्याला भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयचं पथक इंद्रजीत चक्रवर्ती यांची आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करत आहे इंद्रजीत हे सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडील आहेत गेल्या दोन दिवसांत सीबीआयनं इंद्रजीत यांची सुमारे अठरा तास चौकशी केली आहे

प्णे विदयापिठाशी संलग्न असलेल्या डिफेन्स इन्स्टीटऱ्यूट ऑफ एडव्हान्स टेक्नॉलॉजी यांनी आयुर्वेदावर आधारित रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे उत्पादन विकसित केले आहे

चीन आणि भारतात सध्या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर गेले आहेत तूर्त चीनकडून सीमारेषा बदलण्याच्या आगळीकीसंदर्भात सेनादलाच्या अधिकाऱ्यांकड़न ते आढावा घेणार आहेत

यानंतर भारतानं या भागात बंदोबस्तात वाढ केली आहे मराठी भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक सुहास लिमये यांचं काल मुंबईत कोरोनामुळे निधन झालं